हे विधेयक मंजूर झाल्यामुळे जम्मू कश्मीरला विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश तर लडाखला विधीमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश म्हणून संसदेची मान्यता मिळाली आहे या दोन्ही विधेयकांना राज्यसभेत कालच मंजुरी मिळाली होती गृहमंत्री अमित शाह यांनी ही विधेयकं आणि संबंधित ठराव लोकसभेत सादर केला

शाह म्हणाले की पाकव्याप्त कश्मिर आणि अक्साई चीनसह भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू काश्मिर प्रदेश या विधेयकामुळे भारताशी कायमस्वरुपी जोडला जाईल काश्मीरसाठी कायदे बनवण्यासाठी संसद सक्षम असल्याचं ते म्हणाले मात्र राज्याचे रहिवासी असलेल्या नागरीकांच्या संमतीविना राज्याच्या सीमा बदलणं ही घटनात्मक आपत्ती आहे असं काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी सांगितलं काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि द्रमुकचे टी

बालू यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तृणमूल काँग्रेस नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी या निर्णयामुळे जम्मू कश्मिरात अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली आणि तृणमूल काँग्रेसनं सभात्याग केला

तेलंगण राष्ट्र समितीच्या नामा नागेश्वर राव यांनी या निर्णयाला पाठींबा दर्शवला समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी या निर्णयामुळे जम्मू कश्मिरच्या जनतेला आनंद झाला आहे की काय हे जाणून घेण्याची गरज व्यक्त केली या घटनाबाह्य निर्णयानं सरकारनं जम्मू कश्मिरच्या जनतेचा विश्वासघात केला आहे असं म्हणून नष्प्रिल कॉन्फरन्सच्या हस्नप्तमसूदी यांनी आपला विरोध दर्शवला जम्मू कश्मिरचं विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये का केलं लडाखला विधीमंडळ का नाही जम्मू कश्मिरप्रमाणेच वश्रिष्ट्यपूर्ण असलेल्या नागालँडच्या बाबतीत वेगळा न्याय आणि जम्मू कश्मिरच्या बाबतीत वेगळा न्याय असं का असे प्रश्न राष्ट्रवादी काँप्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारले चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की जम्मू कश्मिरला भारतासोबत मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये विशेष दर्जाच्या अडथळा होता जम्मू कश्मिरमधली परिस्थिती सामान्य झाली की त्यानंतर योग्य वेळी त्याला राज्याचा दर्जा दिला जाईल

तसंच ईशान्य भारताबाबत असा निर्णय घेण्याचा सरकारचा विचार नाही असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं

या विधेयकात ग्राहकांच्या हितांचं संरक्षण आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठीच्या तरतुदींचा समावेश केला आहे लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झालं या विधेयकानुसार ग्राहकांच्या समस्या वस्तूंबाबतच्या तक्रारी आणि ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे संसदेत सभासदांनी मांडलेल्या सूचनांचाही ग्राहक संरक्षण विधेयकात समावेश करण्यात येईल असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी संसदेत सांगितलं

हे विधेयक आवाजी मतदानाने काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं जम्मू काश्मीर चा विशेष दर्जा हटवल्या नंतर लोकसभेत या बाजूनं आपलं मत जोरदारपणे मांडणा या लडाख चे खासदार जमयांग नामग्यान यांचं प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे जमयांग यांनी जम्मूकाश्मीर वरील चर्चेत उत्कृष्ट विचार मांडले असं मोदीं यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे काश्मीर प्रश्नावर आपल्या सुस्पष्ट आणि सडेतोड धोरणांमुळे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी तिहास घडवला आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अरुण जेटली यानी दिली या निर्णया मुळे पक्षाचे आदर्श श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा दृष्टिकोन योग्य होता आणि पंडित नेहरूंचा दृष्टिकोन अयोग्य होता हे स्पष्ट झालं आहे असंही ते म्हणाले

यानंतर सभागृहात काही वेळ मौन बाळगून या दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधे पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर आला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे रत्नागिरी सिंधुदूर्ग कोल्हापूर रायगड सांगली परभणी नाशिक सातारा जिल्ह्यांमधे आजही मुसळधार पाऊस कोसळत आहे

राज्यातले अनेक महामार्ग आणि अंतर्गत रस्ते बंद आहेत अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे

जम्मू काश्मिर मधे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्ट जनरल रणबीर सिंग यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांबरोबर एक आढावा बक्क घेतली आपात्कालीन परिस्थितीमधे घ्याव्या लागणा या निर्णयांवर या बर्क्कीत चर्चा झाली जम्मू काश्मिर मधे शांतता नांदावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं सिंग यांनी सांगितलं नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांची ताकद वाढवण्याचं काम पाकिस्तान तर्फे केलं जातंय शस्त्रसंधीचं उल्लंघन सतत केलं जात आहे असंही ते म्हणाले पाकिस्ताननं जर कुरापती काढणं थांबवलं नाही तर भारत त्याला सडेतोड उत्तर देईल असा आरा त्यांनी दिला जम्मू आणि कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सस्यानं आज गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं भारताच्या चौक्यांवर आणि काही गावांमधे हा गोळीबार करण्यात आला संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला सांगितले की तोफा आणि बंदुकांनी झालेल्या या हल्ल्याला भारतीय लष्करानं जशास तसं प्रत्युत्तर दिलं जवळपास दोन तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता मात्र या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही

अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणाच्या सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली या प्रकरणात मध्यस्थीतून काहीही निष्पन्न झालं नव्हतं

या प्रकरणावरच्या सुनावणीचं ध्वनीचित्रमुद्रण केलं जावं अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे के

गोवींदाचार्य यांनी केलेली मागणी मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती

मुंबईत परळ बेल्या शिरोडकर विद्यालयात आज झालेल्या बर्क्कीत ही घोषणा कामगार कृती समितीचे नेते शंशाक राव यांनी केली

त्याआधी कश्मीरवरील चर्चेत बोलताना फारूख अब्दुल्ला यांच्या अनुपस्थितीत आणि त्यांच्या सहभागाशिवाय कश्मीर वरील चर्चा पूर्ण होऊ शकत नाही असं राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं